केंद्रीय आरोग्य विभागानं आज सकाळी ही माहिती दिली

ही आजवरची एका दिवसातली उच्चांकी रुग्णसंख्या आहे

कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना आणि सावधानता बाळगून कोरोनाला हरवूया असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे ते काल राजभवन धिं झालेल्या जनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी या सचित्र पुस्तकाच्या आणि ई बुकच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते

गेल्या वर्षभरात आपण राज्यातला दुर्गम भाग असलेला गडचिरोली नंदुरबार पालघर या भागाचा दौरा केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राज्यपालांनी वर्षभराच्या कालावधीत केलेल्या विविध बाबींचा आढावा घेतला राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच तिर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र फक्त परीक्षेच्या दिवशीच प्रवासासाठी ग्राह्य धरलं जाईल असं मंडळानं स्पष्ट केलं आहे या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना आता अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसह उपनगरीय रेल्वे गाडीतून परीक्षेच्या दिवशी प्रवास करणं शक्य होणार आहे तशा सूचना रेल्वेस्थानकांवरचे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत असंही रेल्वेमंडळानं सांगितलं आहे

या कोविड रुग्णालयात आयसीयू एचडीयू डायलिसिस लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ऑक्सिजन युक्त खाटा विविध प्रकारचे व्हॅटिलेटर प्रत्येक खाटेसोबत मल्टी प्रधीमॉनिटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत सर्व खाटा सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टमला जोडल्या आहेत सुपर स्पेशालिटी रुग्णालया प्रमाणे या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल तसच राज्य शासन या केंद्राला सर्व सहकार्य करेल अशी माहिती देसाई यांनी दिली कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ठाणे महानगरपालिका यापुढं मास्क न वापरणार्यांवर पाचशे रुपये दंडाची कारवाई करणार आहे

कोविडच्या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारनं हा निर्णय धेतल्याचं केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे

राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू होत आहेत

राज्याचे नोंदणी महानिरिक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

विस्तारीत मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल भेट दिली

आदित्य ठाकरे यांनी मालाड पश्चिम क्रंगळ क्रिल्या एमटीडीसीच्या जागेचीही पाहणी केली मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं मालाड पश्चिम परिसरातल्या महापालिकेच्या डॉ

पी जे अब्दुल कलाम उद्यानात आदित्य ठाकरे यांनी काल वृक्षारोपणही केलं

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सूरु करता येतील का याबाबत काल शिक्षण विभागानं संस्थाचालक महामंडळांची ऑनलाईन बैठक घेतली

त्यामुळे दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे शक्य देखील नाही असंही गायकवाड यांनी सांगितलं

या बैठकीत शिक्षण सचिव आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते

आठवडाभरापूर्वी फारूक माणगाव सत्र न्यायालयाला शरण आल्यानंतर त्याला महाड शहर पोलिसांनी अटक केली होती

आज ही मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केल्यावर पोलीस कोठडी वाढवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयान फेटाळली

राज्यातली प्रतिबंधित क्षेत्र वगळता विर भागातली निवासी हॉटेल्स आणि रिसॉर्टस् होम स्टे बेड अँड ब्रेकफास्ट फार्म स्टे यांच्या यांच्या कामकाजाबाबत पर्यटन संचालनालयानं एसओपी म्हणजेच प्रमाण कार्यप्रणाली जारी केली आहे मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला असून त्याला अनुसरुन ही कार्यप्रणाली आहे

अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात अमली पदार्थ विरोधी विभागाच्या मुंबई शाखेनं आज मुंबईत काही ठिकाणी धाडी टाकल्या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या धाडी टाकल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत असताना राज्य सरकार बेजबाबदारपणे वागत आहे राज्यातल्या जनतेची चिंता सोडून राज्य सरकार कंगना राणावतच्या विरोधात कारवाई करण्यात गुंतली आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे तर राज्यात सुरु असलेल्या कंगना राणावत घडामोडींशी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री आणि रिपाधि राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन कंगनाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली कंगना राणावतच्या मुंबईतल्या कार्यालयावर महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा त्यांनी निषेध केला आहे अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत जर्मनीचा अलेक्झांडर झेवेव्ह आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात होणार आहे

जपानची नाओमी ओसाका आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री उशिरा ते उद्या पहाटे या वेळेत महिला एकेरीची अंतिम फेरीची लढत रंगणार आहे